इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी नवी दिल्ली इथं ही माहिती दिली घरगुती कामगारांच्या नियुक्तीसाठी भारत आणि कुवेत यांच्यात सहकार्यासाठी सामंजस्य करार करण्यासाठी मंत्रीमंडळानं मान्यता दिली या करारामुळे कुवेतमधे घरगुती कामगार म्हणून काम करणा या तीन लाखांहून अधिक भारतीय नागरीकांच्या सुरक्षेसाठी औपचारिक चौकट निर्माण करता येणार आहे ईशान्य भारतातल्या सहाव्या अनुसुचितल्या स्वायत्त परिषदांच्या अधिकारांत वाढ करणारी घटनात्मक सुधारणा केंद्रीय मंत्रिमंडाळानं मंजूर केली या प्रस्तावित बदलामुळे असम मेघालय मिझोरम आणि त्रिपूरा इथल्या स्वायत्त परिषदांचे अधिकार वाढणार आहेत आदिवासी प्रदेशात विकास कामांसाठी स्थानिक सरकारी संस्थांना जास्त निधी उपलब्ध करुन देणं या निर्णयामुळे शक्य होणार आहे

स्वातंत्र्यासाठी सुभाषचंद्र बोस यांनी उभारलेली आझाद हिंद सेना आणि नेताजींच्या देशकार्यासंबंधातल्या अनेक वस्तू नेताजीविषयक संग्रहालयात मांडण्यात आल्या आहेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांना राष्ट्रपती भवनात आदरांजली वाहीली संसदेच्या मध्यवर्ती सभागृहातल्या नेताजींच्या प्रतिमेला आज भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी काँग्रेसचे गुलाम नबी आझाद संसदीय कार्य राज्यमंत्री विजय गोयल यांनी तर आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी नेताजींच्या कुटुंबियांसमवेत प्रतिमेला पुष्पांजली वाहिली भारतीय जनता पक्ष कोणतेही निर्णय एका व्यक्ती अथवा कुटुंबाच्या इच्छेनुसार घेतले जात नाहीत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर घणघाती आरोप करत म्हटलं आहे भाजपातले निर्णय कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार घेतले जात असून पक्षात पूर्ण लोकशाही आहे असंही ते पुढं म्हणाले बारामती गडचिरोली हिंगोली नंदूरबार या विभागातल्या भाजपा कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा प्रधानमंत्र्यांनी आज संवाद साधला त्या वेळी त्या बोलत होते आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं प्रियंका गांधी वडरा यांना सक्रीय राजकारणात उतरवलं आहे पक्षाच्या पूर्व उत्तरप्रदेश सरचिटणीस म्हणून त्यांच्या नियुक्तीची आज घोषणा झाली पश्चिम उत्तरप्रदेशाचे सरचिटणीस म्हणून ज्योतिरादित्य शिंदे तर हरयाणाचे सरचिटणीस म्हणून गुलाम नबी आझाद यांची नियुक्ती केली आहे प्रियंका वड्रा यांची पूर्व उत्तर प्रदेश काँप्रेसच्या सरचिटणीसपदी केलेली निवड पक्षाध्यक्ष राहूल गांधी प्रत्येक आघाडीवर हरले आहे असं सुचित करते असं भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटलं आहे भाजपा आणि काँग्रेस हे दोन पक्ष वेगवेगळ्या पायांवर उभारले असून भाजपा हे एक मोठं कुटुंब आहे काँग्रेसमध्ये सर्वबाबी एकाच कुटुंबाशी निगडीत आहेत असं ते म्हणाले उत्तर काश्मीरमधल्या बारामुल्ला जिल्ह्यातल्या बिन्नर गावात आज दुपारी सुरक्षा दल संयुक्त पथक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं हे सर्व दहशतवादी लष्कर ए तय्यबाशी संबंधित असल्याची महिती सुरक्षा सुत्रांनी दिली आहे या भागात दहशतवादी घुसले असल्याची माहिती मिळताच लष्कर जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ यांच्या संयुक पथकानं राबवलेल्या शोधमोहिमेत ही कारवाई करण्यात आली

हे आरोपी आय़सीसच्या प्रेरणेतून काहीतरी देशविघातक कृत्य करणार होते म्हणूनच याची खातरजमा केल्यानंतर एटीएसनं ही कारवाई केली आहे आरोपींकडून काही घातक रसायनं खिळे शस्त्रे आणि काही औषधं सुद्धा जप्त केल्याची माहिती वकिलांनी दिली उत्तर प्रदेशातल्या गोंडा जिल्ह्यात राहणा या एका मदरसा शिक्षकाच्या घरावर आज राष्ट्रीय तपास संस्था आणि दहशतवादविरोधी पथकानं संयुक्तपणे छापा टाकला हा छापा टाकरण्यामागचं कारण अद्याप अधिकृतपणे उघड करण्यात आलं नसलं तरी इसिस प्रकरणाशी याचा संबंध असल्याच्या संशयावरुन हा छापा टाकण्यात आल्याची माहिमी तपास संस्थेच्या सुत्रांनी दिली आहे भारतीय रेल्वे येत्या दोन वर्षात दोन लाख तीस हजार पदांसाठी भरती करणार आहे

यापैकी दहा टक्के पदे ही आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटासाठी आरक्षित असतील अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्ग दिव्यांग यांच्यासाठी आरक्षण पूर्वीच्यानियमांइतकेच राहीलं अशी माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्ली इथं दिली भारत आणि न्युझीलंड यांच्यात नेपिअर इथं सुरु झालेल्या पाच एक दिवसीय क्रिकेट सामनांच्या शंखलेतल्या पहिला सामन्यात भारतानं आठ गडी राखून विजय मिळवला

जकार्ता इथं होत असलेल्या इंडोनेशिया मास्टर्स महिला एकेरी बह्निंटन स्पर्धेच्या दुस या फेरीत भारताच्या सायना नेहलवालनं प्रवेश केला आहे

आज संध्याकाळी कींदबी श्रीकांत पारुपल्ली कश्यप आणि पी व्ही सिंधू पुरुष आणि माहिला एकेरीचे सामने घेणार आहेत

तसंच पेट्रा क्वोटोवा आणि अमेरिकेच्या डॉनियल रोज कोलीन्सनही उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे